आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या लघू आणि सूक्ष्म उद्योगाला चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक रोजगार वाढावेत यादृष्टीने केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात तरतुदी केल्या असल्याचेही त्यांनी सांगितलं एअर इंडिया बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या खाजगीकरणाबाबतची चर्चा झाली आहे मात्र कोणताही निर्णय झाला नाही असं एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं राफेल विमानाच्या शस्त्रपूजेचं त्यांनी समर्थन केलं केंद्रीय निवडणुक आयोगाचे वरिष्ठ निवडणुक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडण्कीच्या पूर्वतयारीसह कायदा आणि स्व्यवस्थेचा आढावा घेतला पुणे विभागात असलेल्या पुण्यासह सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर पुणे आणि र्पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त उपस्थित होते

भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसऱ्या दिवशीचा डाव आज कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमानं गाजला कोहली भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक द्विशतकं झळकवणारा खेळाडू ठरला आहे

महीला गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेंची अंतिम फेरी आज म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंक्लात पार प़डली औरंगाबाद संघानं नाशिक संघावर मात करत जेतेपद पटकावलं

उत्कृष्ट गोलरक्षक म्हणुन पुण्याच्या सरिता भिसे आणि ईस्तार पांडे यांना गौरवण्यात आलं तर औरंगाबादची शालिनी शाख्रे सामनावीर ठरली जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरु आहेत

ही स्पर्धा कोथरुड इथल्या कोर्टवर सुरु आहे हवामान प्णे परिसरात उद्या मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

नमस्कार